पेटोल डिझेलच्या दरात कपात

इथेनॉल मिथेनॉल आणि जेव डिझेलचा पर्यायी इंधन म्हणून वापर करावा नितीन गडकरींचं प्रतिपादन

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या संरक्षण मंत्रालयानं दिल्या

विंडीजविरुद्ध कसोटी पदार्पणात पथ्वी शॉनं झळकावलं शतक पेटोल दर सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर लिटरमागे अडीच रुपयांनी कमी करायचा निर्णय घेतला आहे

राज्यातही पेट्रोल दरात अडीच रुपयांची कपात करण्याची महत्वाची घोषणा मृख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली

केंद्रसरकारच्या या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आभार मानले गडकरी इथेनॉल मिथेनॉल आणि जैव डीझेलचा पर्यायी इंधन म्हणून वापर करावा असं आवाहन केंद्रीय भूपष्ठ वाहतूक मंत्री नीतीन गडकरी यांनी केलं आहे

इथेनॉलचं उत्पादन वाढवण्याचा निर्णयही सरकारनं घेतला असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं क्रूड तेलाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत असून त्यास पर्याय म्हणून प्रदूषण विरहित परवडणा या आणि नैसर्गिंक इंधनाचा वापर करण्यास मोठा वाव असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं सभाष भामरे पूणे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या संरक्षण मंत्रालयानं दिल्या आहेत यामुळे विमानतळाचा मार्ग मोकळा झाला असल्याचं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यानी काल पृण्यात पत्रकारांना सांगितलं तसंच पूणे मेट्रोला संरक्षण मंत्रालयाच्या जागा देण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली पुणे कैंटोनमेंट मध्ये डॉ आंबेडकर औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचं उद्दघाटन भामरे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते ते म्हणाले

राफेल विमान व्यवहारबद्दल उगाचच राजकारण करत असल्याचा त्यांनी कॉंग्रेसवर आरोप केला बेसिक प्राइस जी आहे रफालची युपीएच्या बेसिक प्राइसपेक्षा नऊ टक्क्यांनी कमी आहे

व्यवहार झालेला आहे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट अग्रीमेंट त्याचे जेवढेही प्रोसिजर आहेत पारदर्शक त्या फॉलो केल्या गेलेल्या आहेत देशभरातील कँटोनमेंटमधील हे पहिलंच आय टी आय केंद्र आहे

काल विधान भवनात झालेल्या खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते पूणे जिल्ह्यातील हवेली दौड इंदापूर आणि बारामती या चार तालुक्यात वापरण्यात येणाऱ्या पाण्याचं योग्य नियोजन करण्यात यावं असं महाजन यांनी या बैठकीत सांगितलं पृण्यासाठी होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात करून दरडोई साडे अकराशे एम एल डी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कालवा समितीच्या या बैठकीत घेण्यात आल्यामुळे महापालिकेलाही पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं शहराला दिवसातून एकदाच पाणीपुरवठा होणार आहे तथापि अश्या प्रकारचा कुठलाही निर्णय झालेला नसून सर्वाना समान पाणी वाटप करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती पालक मंत्री गिरीश बापट यांनी बैठकीनंतर दिली

त्यामुळे जिल्ह्यातील दुर्गम तसेच डोंगराळ ग्रामीण भागातील जनतेला आशेचा नवा प्रकाश मिळाला आहे ऐक्या त्याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून देशातील दूर्गम डोंगरी भागातील वाड्या वस्त्या धनगरवाड्या यामध्ये वीज पोचावी या उद्देशानं केंद्र शासनानं पंडित दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना सुरु केली आहे यातून दूर्गम डोंगरी भागातील वाङ्या वस्त्यातील ग्रामस्थाच्या चंद्रमौळी झोपडीमध्ये आणि घरामध्ये मोफत वीज जोडणी आणि सवलतीच्या दरामध्ये वीज पुरवठा केला जातो या योजनेची कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावीपणे अमंलबजावणी झाली आहे यामुळे ग्रामस्थांच जीवन प्रकाशमान झालं आहे शिवाय वीजेमुळे या परिसरातील विकास कामांनाही गती प्राप्त झाली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी कोल्हापूरहून रविंद्र कुलकर्णी तंबाख नव्या पिढीला तंबाखू गुटखा यासारख्या व्यसनांपासून दूर करण्यासाठी संबंध हेल्थ फाऊंडेशनतर्फे आणि राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या सहकार्यान तंबाखूमुक्त महाराष्ट्र या अभियानाला कालपासून पुण्यात प्रारंभ झाला ऐकूया त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून

या वास्तवतेला सामोरं जाताना मुलांना शालेय जीवनापासूनच या व्यसनापासून दूर राहण्याची शिकवण दिली गेली तर त्याचा प्रभावी परिणाम होतो हे लक्षात घेऊनच संबंध हेल्थ फॉउंडेशनने राज्य शासनाच्या शिक्षण आरोग्य आणि पोलीस विभागाच्या सहभागातून तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियान सुरु केलं आहे या अभियानात प्रामुख्यानं शालेय विद्यार्थ्यांना तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर करण्यासाठी विविध मार्गानं प्रबोधन केलं जाणार आहे

जालना पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते काल बोलत होते ग्रामविकास विभागाच्या या निर्णयाची अमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर व्यापक मोहीम होती घेण्यात येणार आहे असंही ते म्हणाले रयत रयत शिक्षण संस्थेचं आता रयत विद्यापीठ व्हावं यासाठी आपण प्रयत्न करणार असून पृढील आठवड़यात त्याबाबत दिल्लीमध्ये बैठक घेणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल सातारा इथं केली

त्यामध्ये ते बोलत होते कर्करोग लातर विवेकानंद कर्करोग रुग्णालयाच्या पुढाकाराने लातूर जिल्ह्यात प्रथमच कर्करोग नियंत्रण योजना राबविली जात आहे

लातूर जिल्ह्यात मौखीक कर्करोगाचं प्रमाण अधिक आहे अशी माहिती विवेकानंद कर्करोग रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉ ब्रिजमोहन झंवर यांनी दिली

कसोटी सामन्यात शतक ठोकणारा सचिन तेंड्रलकरनंतरचा पृथ्वी हा द्रसरा सर्वात युवा खेळाड्र आहे हवामान ध्रळे नंदूरबार जळगाव अमरावती आणि गोंदिया जिल्ह्याच्या काही भागातून मान्सून परतला आहे

आज विदर्भात हवामान कोरडं राहील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी तर कोकणात काही ठिकाणी पाऊस पडेल एकीकडे मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असताना अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार होतो आहे

आज हा कमी दाबाचा पट्टा तयार झाला उद्यापर्यंत तो तीव्र होईल त्याचं नंतर चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे